प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बाराव्या ब्रिक्स परिषदेला संबोधित करणार आहेत जागतिक स्थैर्य सामायिक स्रक्षा आणि सतत विकास हा यंदाच्या ब्रिक्स परिषदेचा विषय आहे यंदा कोविड प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद रशियातून द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित होत आहे कोविड प्रादर्भावावर उपाय दहशतवाद निर्मूलन व्यापार ऊर्जा तसंच परस्पर संपर्कवदधी आदी विषयांवर या परिषदेत चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे आजच्या या परिषदेत भारत तिसऱ्यांदा ब्रिक्स देशांचं अध्यक्षपद स्वीकारणार असून प्ढच्या ब्रिक्स परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे सोपवण्यात येणार आहे ब्रिक्स समूहात भारतासह ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे समाजात उत्तम कार्य करण्यासाठी विद्यादान महत्वाचं आहे त्यासाठी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोचायला हवं असं मत केंद्रीय रस्ते आणि वाहत्क मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे ते आज प्ण्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोतर हिरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते भारताकडे शिक्षण क्षेत्रात प्ढे जाण्याची पूर्ण क्षमता आहे देशानं तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे त्याचा वापर होणं गरजेचं आहे असंही त्यांनी नमूद केलं प् ले शाह आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीनं समाजजीवन आमूलाग्र बदललं या तीघांनीही दाखवलेले मार्ग अवलंबून समाजातला जातीभेद दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं

आयोगाचे अध्यक्ष एन

सिंग आणि सदस्य अजय झा प्राध्यापक अन्प सिंग डॉ अशोक लाहिरी डॉ रमेश चांद यांच्यासह सचिव अरविंद मेहता यावेळी उपस्थित होते आयोग आपल्या अहवालाची प्रत केंद्रीय अर्थमंत्र्यांना आज सादर करणार आहे राज्यातले नागपूर औरंगाबाद आणि पृणे हे पदवीधर मतदार संघ तसंच अमरावती आणि पृणे या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आज संपेल त्यानंतर निवडण्कीतल्या लढतींचं चित्रही स्पष्ट होईल दरम्यान रयत क्रांती संघटनेनं प्णे पदवीधर मतदारसंघाच्या निवडण्कीतून माघार घेतली आहे त्यांनी भाजपाच्या उमेदवाराविरुदध उमेदवार दिला होता हा अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या सांगली इथं बैठक झाली त्यानंतर संघटनेनं निवडणुकीतून माघार धेत असल्याचं जाहीर केलं

शिवसेनाप्रम्ख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन यानिमितानं अनेक राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केलं आहे म्ख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे प्त्र उद्धव ठाकरे यांनी आज म्ंबईत दादर इथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला सपत्निक भेट देऊन अभिवादन केलं पर्यावरणमंत्री आणि बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्वाच्या बळावर बाळासाहेबांनी मराठी मनावर कायम अधिराज्य केलं असं पवार यांनी टविटर वर म्हटलं आहे अमोघ वक्ता व्यंगचित्रकार आणि राजकीय भाष्यकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तत्व महत्त्वाचं होतं राजकीय कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या त्यांच्या विजिगीष् वृतीचं स्मरण करण क्रमप्राप्त आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांना श्रदधांजली वाहिली आहे अन्न आणि नागरी प्रवठामंत्री छगन भूजबळ शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांना श्रदधांजली वाहिली आहे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेबांच्या स्मुतीस्थळाला पूष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं कोणीही गर्दी न करता सर्वानी जिथे असाल तिथून बाळासाहेबांचं स्मरण करून त्यांना मानवंदना द्यावी असं आवाहनही पेडणेकर यांनी यानिमितानं केलं

मंबईमहानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं सर्व कर्मचाऱ्यांना ई कार्यालयाचा वापर करणं अनिवार्य केलं आहे कोविड काळात घरून काम करण्याच्या संकल्पनेला आलेलं यश लक्षात घेता प्राधिकरणानं ई कार्यालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याला प्राधान्य दिलं आहे

या प्रक्रियेमुळे कामकाजात पारदर्शकता आणि गती येईल असं प्राधिकरणाचे आयुक्त आर

राजीव यांनी म्हटलं आहे वस्त आणि सेवाकर परिषदेच्या विधी समितीची तातडीची बैठकी उदया नवी दिल्ली इथं होणार आहे अप्रत्यक्ष कर प्रणालीअंतर्गत खोट्या देयकांच्या आधारे इनप्ट टक्क्स क्रेडिटचा दावा केला जात असल्याच्या समस्येवर या बैठकीत चर्चा होईल इनपुट टक्स क्रेडिटसंदर्भातले अनेक गैरप्रकार अलिकडे उघडकीला आले त्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवाकर नोंदणी प्रक्रिया अधिक सक्त करणं अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वस्त् आणि सेवाकर कायद्यात सुधारणा करणं याविषयीदेखील या बैठकीत चर्चा होणार आहे मंबईतल्या वांद्रे इथल्या न्यायालयानं समीत ठक्कर याला आज जामीन मंजूर केला मुख्यमंत्रा उदधव ठाकरे तसंच मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात समाजमाध्यामांवर कथित आक्षेपार्ह मजकर टाकल्याबददल त्याला अटक झाली होती मुंबईच्या बी केसी सायबर सेलनं हा गुन्हा दाखल केला होता समीतवर नागपूर तसंच मुंबईतल्या व्हि पी रोड पोलीस ठाण्यात देखील आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल ग्न्हा दाखल झाला आहे

या आगीत आसपासच्या काही गोदामांसह काही झोपड्याही जळून खाक झाल्याचं वृत आहे

या परिसरात मोठ्या प्रमाणावर मजूर राहातात मात्र अद्याप जीवितहानीचं कोणतंही वृत्त नसल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातल्या वेणी इथं विदयुत तारांमधल्या शॉट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सात एकरातला ऊस खाक झाला आहे

हा ट्रक म्बंईहन नाशिकच्या दिशेने जात होता घाटाताल्या टोप बावडी पॉईट जवळ चालकाचा ताबा स्टल्यानं तो दरीत कोसळला

डाबी देशम्ख टाकळी परच्ंडी तेलसम्ख पांगरी आदी गावांमधल्या सर्व तृती उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अन्दानाची ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे मुंबईतल्या बेस्ट प्रशासनानं शंभर डबलडेकर बस खरेदीसीठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे